आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात प्ण्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडपुढं विजयासाठी

काल मध्यरात्री ड्रीम्स मॉलमधल्या सनराईज या खाजगी कोविड रुग्णालयाला आग लागली होती

या आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमधे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले ही घटना दुर्दैवी असून राज्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून आपण प्रशासनाला आधीच सूचना केल्या होत्या तरीदेखील ही दुर्घटना झाली या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून फायर ऑडिट स्ट्रकचरल ऑडीट केलं जाईल जर कुठेही हलगर्जीपणा दिसला तर जबाबदार व्यक्तीवर योग्य कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई महानगर पालिकेच्या राज्यसरकारच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाली या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली त्यांनी आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते अग्नीशमन दलाला यावेळी कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्यानं मृतांचा आकडा वाढला असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

ग्रामीण भागात आरोग्यसुविधा वाढवण्याचे निर्देश प्रशासनला दिले आहेत असं त्यांनी सांगितलं दरम्यान सचिन वाजे प्रकरणी जो कोणी दोषी आढळेल त्यावर निश्वित कारवाई होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं पोलीस अधिकारी रशमी शुक्ला यांच्या सनदी अधिकारी फोन टॅपिंग प्रकरणी सीताराम कुंटे यांनी अहवाल सुपूर्द केला असून त्यातून लवकरच तथ्य समोर येईल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही असं ते म्हणाले हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातले रुग्ण अधिक प्रमाणात सापडलेल्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे पण त्या क्षेत्रातही सर्वसामान्यपणे व्यवहार सुरू होते प्रशासनाच्या कडक सूचनेनंतर आज जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्व द्कानं बाजारपेठ आणि नागरिकांच्या प्रवासावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे

केंद्र सरकारच्या नव्या कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा प्रदेश काँप्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे हे नवे कृषी कायदे रद्द करावेत यासाठी तसंच महागाई बेरोजगारीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसनं राज्यभर उपोषण करून केंद्र सरकारचा धिक्कार केला पटोले यांनी मुंबईत मंत्रालयासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बातमीदारांशी बोलतांना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही

हे जुलमी अन्यायी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र परदेशी गेले आहेत अशी टीका पटोले यांनी केली विधिमंडळ काँप्रेस पक्षाचे नेते तथा महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर इथं उपोषण केलं पशुसंवर्धन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी नागपूर जिल्ह्यात सावनेर इथं कोल्हापूरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपोषण केलं तर कृषीराज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम सांगली इथं आंदोलनात सहभागी झाले होते विभागीय मुख्यालयी प्रदेश कार्याध्यक्षांनी उपोषण केलं

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे ते संस्थापक संचालक होते

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान करोडं राहण्याची शक्यता आहे